राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांसोबत शांततेत चर्चा करण्याचा सरकारनं पूर्ण प्रयत्न केला अनेक प्रस्ताव दिले मात्र शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचं तोमर म्हणाले या चर्चेदरम्यान अनेक विरोधी पक्ष सदस्यांनी कायद्यांच्या विरोधात मतं मांडली मात्र कोणीही कायद्यातल्या शेतकऱ्यांच्या अनुकूल तरतुदी सांगितल्या नसल्याचंही त्यांनी नमूद केलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल व्हावे यासाठी हे कायदे असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं चर्चेत सहभागी होत भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांना असलेले प्रश्न सोडवता येऊ शकतील असं सांगितलं कृषी विधेयकाला अध्यादेशाच्या रुपात का आणलं गेलं असा प्रश्न काँग्रेसचे खासदार प्रतापसिंह बाजवा यांनी उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चेत सहभागी होत कोविड महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांची प्रशंसा केली सरकारनं कृषी कायदे करण्याची मागणी पटेल यांनी केली तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजकीय नेते आणि पत्रकारांवर लावलेल्या देशद्रोहाच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला

लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार करावा त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान मुख्यमंत्री आज औरंगाबादच्या दौऱ्यावरही असून पाणी पुखठा योजनेअंतर्गत दिल्ली गेट इथं बांधण्यात येत असलेल्या जलकूंभाच्या कामाची पाहणी करुन ते शहरातल्या विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत

यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या चार शाळांची निवड करण्यात आली आहे या शाळांना भेटी देऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी दिले आहेत यामध्ये पालम तालुक्यातल्या सायाळा पुयनी नाव्हा आणि गंगाखेड तालुक्यातल्या डोंगरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे

धर्माबाद नगर परिषदेच्या काही कर्मचारी आणि शहरातल्या दलालांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारावर शहरातल्या विविध मालमत्तेचं दस्तनोंदणी करून घेतली तसंच तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या

या प्रकरणातले इतर तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंब्लगेकर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घ्गे यावेळी उपस्थित होते या उपक्रमातंर्गत मुगट इथं व्रक्ष लागवड ग्राम सफाई म्लींच्या जन्माचं स्वागत कचरा व्यवस्थापन शौचालय बांधकाम रक्तदान शिबीर आदी कार्यक्रम घेण्यात आले

जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला